मोदी सरकार गरीब मागास ाणि दलितांसाठी समर्पित भावनक्षकाम करत िहा असं सामाजिक न्याय िणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी विधक्कावरच्या चर्चेला उत्तर दक्तिना सांगितलं